मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका समारंभात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आपण हा निर्णय वडीलांच्या उिछेविरुद्ध घेत आहोत परंतू अडचणीच्या दिवसांत ज्यांनी साथ दिली त्यांच्या सोबत जाण्याचे समाधान आहे असं सुजय यावेळी म्हणाले अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची समीकरणं या प्रवेशामुळे बदलतील आणि कॉंप्रेसला धक्का बसेल असं मानण्यात येतं सुजय आता या मतदरासंघातून भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असं मानलं जात आहे देशभरातही लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे भाजपाच्या जाहीरनामा समितीची नवी दिल्ली क्रि काल बैठक झाली विविध सामाजिक राजकीय आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित विषयांसाठी अनेक उपसमित्या स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला तसंच नागरिकांकडून सूचना मागवून त्यांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात अंतर्भाव करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला सहा पक्षांच्या समावेश असलेल्या पंजाब लोकशाही आघाडीनं काल सात उमेदवारांची नावं जाहीर केली

ए डीएमकेनंही दहा जागांसाठी उछ्कांच्या मुलाखती घेतल्या मार्क्सवादी भारतीय कम्यूनिस्ट पार्टीनं याआधीच आपले उमेदवार घोषीत केले आहेत मेघालयात सत्ताधारी मेघालय लोकशाही आघाडीनं राज्यातल्या दोन्ही जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे अंशकालिन वार्ताहरांसाठी एक निवडणूक विशेष कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली आहे पत्र सूचना कार्यालयाचे पश्विम विभागाचे महासंचालक आर एम मिश्रा राज्याचे मूख्य अतिरिक्त निवडणुक अधिकारी दिलीप शिंदे यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं आकाशवाणी मुंबईचे अतिरिक्त महासंचालक सुधीर सोधिया यावेळी उपस्थित होते दोन दिवस चालणा या या कार्यशाळेत निवडणूक काळातल्या वार्तांकनाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे दिलीप शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

आपल्या ब्लॉगवर मोदी यांनी म्हटलंय की दांडी यात्रेच्या नियोजनात सरदार वल्लभभाई पटेल यांची कळीची भूमिका होती त्यांची ब्रिटिशांनी जिकी धास्ती घेतली होती की दांडी यात्रेच्या काही दिवस आधी त्यांनी पटेल यांना अटक केली त्यामुळे गांधीजी घाबरतील असं ब्रिटिशांना वाटलं होतं मात्र तसं काही घडलं नाही आणि वसाहतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी मोठ्या संख्येनं लोक त्यात सहभागी झाले असं मोदी यांनी म्हटलं आहे

सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात टँकरची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तातडीनं गावांची पाहणी करून गावातील पाणीस्त्रोत सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून होत आहे बुलडाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील पिंपळखूटा श्रे काल गद्यसिलिंडरचा स्फोट झाल्यानं दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून पूर्ण घरही जळालं आहे मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण आणि नटवर्य लोटू पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणारे वाङ्मय आणि नाट्य पुरस्कार आज प्रदान केले जाणार आहेत शहरातल्या यशवतराव चव्हाण नाट्यगृहात आज संध्याकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे सांगली जिल्ह्यातल्या बलवडी खिले साहित्यिक भाई संपतराव पवार आणि प्रख्यात अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत

राष्ट्रीय नागरिक नोंद पुस्तीकेमुळे लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाच्या अधिकारावर कोणताही परिणाम होणार नाही असं आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी मुकेश साहू यांनी म्हटलं आहे मतदान यादीत नाव असलेली कोणतीही व्यक्ती मतदान करु शकते त्यासाठी नोंद प्रस्तिकेच्या अंतरिम मसुद्यात नाव असण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं

चीन आणि श्रीयोपिया यांनी काल अशा स्थगितीचा निर्णय घेतला होता